द्रदूश्य प्रणालीद्वारे जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाच्या उद्वाटनप्रसंगी ते काल बोलत होते पंतप्रधानांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस तयार करण्यात गुंतलेल्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं एवढ्या कमी काळात देशात दोन लस तयार करणं ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस दिली जाणार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील आरंभानंतर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते काल सकाळी मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना इथं तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ इथं श्भारंभ करण्यात आला बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे संपर्क मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होतं

काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होतं लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं स्पष्टीकरण राज्यात नियोजित असलेलं कुठलंही कोरोना लसीकरण सत्र रद्द केलेलं नाही असा खुलासा आरोग्य विभागानं केला आहे

सध्या राज्यात रोज बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या आणि आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांची संख्या जवळपास सारखीच असते

आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्याला केंद्राकडून कोविड लसीचे दहा लाख डोस प्राप्त झाले असून नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे आणखी साडे सात लाख डोसची आवश्यकता आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली ते काल जालना इथं लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर बोलत होते याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लवकरच पत्र पाठवणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं

ससूनमधील उप अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते डॉक्टर संजय गायकवाड डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर आरती किणीकर यांनी लस घेतली यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर राजेश कार्यकर्ते म्हणाले

लस घेतल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेला अनुभव

जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मिलींद पवार यांना सिव्हीलमध्ये पहिली लस देऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेस सुरुवात झाली जिल्हा रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सुरज मांढरे इत्यादिंच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले

पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार